राष्ट्रपती भवनात होणा या या बैठकीत देशातला दुष्काळ त्यावरील उपाय योजना प्रस्तावित कृषी उत्पन्न आणि पशु विपणन कायदा तसच अन्य काही मुद्द्यांवर चर्चा होणार आहे देशातील प्रमुख केंद्रीय मंत्री सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि अधिकारी तसेच केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल या बैठकीला उपस्थित राहणार आहेत नीती आयोगाच्या प्रशाकीय परिषदेची ही पाचवी बैठक असून राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार द्सऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतरची ही पहिलीच बैठक आहे मोदी दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी सर्व मानवतावादी शर्कींची आणि देशांची एकजूट महत्त्वाची आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे किर्गिस्तानात बिश्केक इथं झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेला ते काल संबोधित करत होते दहशतवादी कारवायांना पाठबळ देणाऱ्या राष्ट्रांना या घटनांसाठी जबाबदार धरायला हवं असं सांगून दहशतवादाविरोधात उपाययोजना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद स्थापन करण्याचं आवाहन त्यांनी केलं ही परिषद आटोपून पंतप्रधान आज पहाटे नवी दिल्लीत परतले आहेत निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अर्थसंकल्पपूर्व पाचव्या बैठकीत सामाजिक क्षेत्रातल्या प्रतिनिधींशी चर्चा केली सर्वसमावेशक विकासासाठी शिक्षणाचा दर्जा उंचावणं यूवकांना कौशल्यविकासाद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं अद्ययावत आरोग्यसेवा आणि महिला सक्षमीकरण यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या नक्षलवादी झारखंडच्या सरायकेला खरसावा जिल्ह्यात काल नक्षलवाद्यांनी केलेल्या इल्ल्यात पाच पोलीस शहीद झाले एक पोलीस कर्मचारी बेपत्ता असून या सर्वांजवळची शस्त्र हल्लेखोरांनी पळवून नेली हे पोलीस स्थानिक बाजाराच्या जागेची तपासणी करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला कॉंग्रेस नियुक्त्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी तर विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे विधान परिषदेच्या गटनेतेपदी शरद रणपिसे यांची निवड झाली आहे काँग्रेसचे सरचिटणीस के

वेणूगोपाल यांनी काल या नियुक्त्या जाहीर केल्या मंत्रिमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आपण त्यांच्याशी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सविस्तर चर्चा केल्याचं मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमावरील संदेशातून सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांनी काल राज्यपाल चे विद्यासागर राव यांचीही भेट घेतली मात्र ही केवळ सदिच्छा भेट होती असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं काल स्थगिती दिली अंबाजोगाई तालुक्यात पूस इथल्या नियोजित साखर कारखान्याच्या जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिला होता त्याविरोधात मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यावर काल सुनावणी झाली साहित्य अकादमी यावर्षीच्या युवा आणि बाल साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा काल झाली

मराठी भाषेसाठी कवी सुशीलक्मार शिंदे यांच्या शहर आत्महत्या करायचं म्हणतंय या काव्यसंग्रहाला यंदाचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे तर जंगल खजिन्याचा शोध या सलीम मुल्ला यांच्या कादंबरीला बालसाहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आकाशवाणीकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सलीम मुल्ला म्हणाले यंदा माझ्या जंगल खजिन्याचा शोध या बालकादंबरीला पुरस्कार मिळाल्याचा मला फार आनंद आहे

पुणेरी पाट्या या पूर्वी पासूनच लोकप्रिय आहेत पाट्यावरील मार्मिक सुचनामुळे पुणेरी पाट्या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत

जेईई एडव्हान्स भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आय आय टी तर्फे घेण्यात आलेल्या जेईई एडव्हान्स परीक्षेचे निकाल काल जाहीर झाले असून त्यामध्ये चंद्रपूरमधील बल्लारपूरचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला आला आहे

कार्तिकेय गुप्तासह कौस्तूभ दिघे आणि शबनम सहाय या दोघांचा पहिल्या दहा यशस्वी विद्यार्थ्यामध्ये समावेश आहे

या घटनेच्या निषेधार्थ पुण्यातील बी जे वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं काल निदर्शनं केली शेट्टी लोकसभा निवडणुकीत भाजप सरकारनं कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन अनुदानाचं आमिष दाखवलं आणि निवडणुक संपताच अनुदान बंद केलं असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला शेट्टी सध्या दृष्काळी भागाचा दौरा करत असून त्यांनी काल नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं बाजार समितीत शेतकऱ्यांशी संवाद साधला सरकारनं पुन्हा अनुदान सुरू करावं यासाठी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल यजमान इंग्लंडनं वेस्ट इंडिजचा पराभव केला या विजयामुळे इंग्लंड दुस या स्थानावर पोहोचला आहे तर भारत चौथ्या स्थानावर आहे आज श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे वायू अरबी समुद्रातलं वायू चक्रीवादळ सध्या भारताच्या किनाऱ्यापासून दूर पश्चिमेकडे जात असलं तरी उद्या सकाळी ते पुन्हा आपली दिशा बदलून पूर्वेकडे कच्छच्या आखाताच्या दिशेनं वाटचाल करेल मात्र तोपर्यंत त्याचा जोर बराचसा ओसरलेला असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे वादळ आता किना यावर पोचणार नाही परवा सकाळपर्यंत समुद्रावरंव त्याचं रुपांतर कमी दाबाच्या पट्टयात झालं असेल या वादळामुळे केरळमध्ये रखडलेल्या मोसमी वाऱ्यांना बंगालच्या उपसागरावर नव्यानं तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयाने काहीसं बळ दिल्यामुळे काल मान्सून दक्षिण कर्नाटक आणि उत्तर तामिळनाडूमध्ये दाखल झाला वायू वादळामुळे कोकणच्या किनारपट्टीवर काल बहुतांश ठिकाणी पावसानं दमदार हजेरी लावली

हवामान काहीसं असंच असेल